हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो यानिमित आयोजित केलेल्या दुसऱ्या राष्ट्रीय युवक संसद महोत्सवामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी साडे दहा वाजता द्रदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत यावेळी या महोत्सवातील तीन विजेत्यांना पंतप्रधानांच्या आधी बोलण्याची संधी मिळणार आहे नंतर मोदी युवकांशी संवाद साधणार आहेत काल या युवा संसदेत बोलताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी युवकांना देशाच्या प्रगतीसाठी आणि समृद्धीसाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं देश सर्वप्रथम हे ध्येय समोर ठेवत युवा संसद यापुढेही लोकशाहीची भावना बळकट करत राहील असंही बिर्ला यावेळी म्हणाले युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री किरण रीजिजू यांनीही यावेळी युवकांशी संवाद साधला युवा संसदेच्या माध्यमातून युवकांना त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाबाबतच्या त्यांच्या कल्पना मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झालं असल्याचं रीजिज् म्हणाले

त्यानंतर जिल्हा आणि राज्य पातळीवर युवक संसदांचं आयोजन करण्यात आलं होतं

यूवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयानं आयोजित केलेला हा महोत्सव यंदा दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून साजरा केला जाणार आहे या महोत्सवात प्रत्येक राज्यातले युवक सहभागी होणार आहेत

त्या पार्श्वभूमीवर पुण्यातल्या सीरम संस्थेनं विकसीत केलेल्या कोव्हीशिल्ड या लशीच्या वितरणाला आजपासून सुरुवात झाली

लस वितरणापूर्वी सीरम संस्थेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक पूजा करून मिठाई वाटप करण्यात आलं

यामध्ये औरंगाबाद दिल्ली चेन्नई बंगळूरु कर्नाल कोलकता विजयवाडा हैदराबाद गुवाहाटी लखनौ चंडीगड आणि भुवनेश्वर या शहरांचा समावेश आहे

कोरोना प्रतिबंधक लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर साधारणपणे दोन आठवड्यांमध्ये शरीरात प्रतिपिंडे तयार होतात यामुळं संसर्गाचा प्रसार रोखण्यास मदत होईल असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

येत्या काही दिवसांत या ठरावावर मतदान होणार आहे हा ठराव सादर झाल्यानं दोन वेळेस महाभियोगाला सामोरे जाणारे ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातले पहिलेच अध्यक्ष ठरणार आहेत

दरम्यान अध्यक्ष ट्रम्प यांच्या समर्थकांनी घातलेल्या गोंधळामुळं देशात चिंतेचं वातावरण असतानाच हंगामी अंतर्गत सुरक्षा मंत्री चॅड वूल्फ यांनी राजीनामा दिला आहे देशात नुकत्याच झालेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आणि ट्रम्प यांच्या स्थलांतरितांच्या धोरणांबाबत न्यायालयानं प्रतिकूल निकाल देत आपल्या मंत्रीपदावरील नियुक्तीवर शंका व्यक्त केल्यामुळं राजीनामा देत असल्याचं वूल्फ यांनी म्हटलं आहे

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे

शांतता ते संघर्षापर्यंतच्या सर्व सागरी सुरक्षा आव्हानांचा अभ्यास या सरावामध्ये केला जाणार आहे

सागरी आणि राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करण्यास यामुळे मदत होणार आहे उडान देशांतर्गत विमानसेवेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्राने सुरु केलेल्या उडान योजनेअंतर्गत कर्नाटकातील कलबुर्गी ते आंध्र प्रदेशातील तिरुपती दरम्यान नव्याने दररोज सुरु करण्यात येणाऱ्या विमानसेवेला काल झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला नव्याने बांधण्यात आलेल्या कलबुर्गी विमानतळाला नुकतच एक वर्ष पूर्ण झालं असून देशातील ते सध्या सर्वात वेगाने विकसित होणारं विमानतळ असल्याच नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने म्हंटल आहे

श्रीपाद नाईक अपघात कर्नाटकात काल संध्याकाळी झालेल्या मोटार अपघातात केंद्रीय आयुष आणि संरक्षण राज्य मंत्री श्रीपाद नाईक जखमी झाले त्यांच्या पत्नी विजया आणि मदतनीस दीपक यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला येल्लापूर इथून गोकर्णला जात असताना उत्तर कर्नाटक जिल्ह्यात अंकोला तालुक्यातल्या होस्काम्बी गावाजवळ हा अपघात झाला नाईक यांना उपचारांसाठी गोव्यात हलवण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी संवाद साधत श्रीपाद नाईक यांना योग्य उपचार मिळत असल्याकडे लक्ष देण्याची विनंती केली कर्नाटकचे मुख्यमंत्री बी

येडीयुरप्पा यांनी विजया नाईक यांच्या मृत्यूबद्दल द्ख व्यक्त करताना नाईक यांच्या प्रकृतीत वेगानं सुधारणा होण्यासाठी प्रार्थना केली परराष्ट्र मंत्री एस

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार